पूण्यातल्या जम्बो कोरोना उपचार केंद्रातल्या वैद्यकीय सुविधांबाबत प्रशासनाकडून गंभीर दखल आता सविस्तर बातम्या मुख्यमंत्री राज्यात कोरोनाचा प्रादु्भाव अजूनही दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुणे विभागातल्या सातारा सांगली कोल्हापूरमधील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सणासुदीचे दिवस त्यात पावसाळा यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्यापुढील कोरोनाचं आव्हान मोठं असून हा कसोटीचा काळ असल्याचं ठाकरे म्हणाले कोरोना विषाणूवर लस येईलपण आता कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणं शारीरिक अंतर राखणं गर्दी टाळणं वारंवार हात ध्णं आणि स्वच्छतेचे नियम पाळणं या गोष्टी महत्वाच्या आहेत

होमिओपॅथी आयूर्वेद यूनानी यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत असल्याचं दिसून येत आहे असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे आय्ष इम्युनिटी क्लिनिकचं ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर ते काल मुंबईत बोलत होते

मानवी चाचणी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला प्ण्यात सुरवात झाली आहे सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड यांनी तयार केलेली लस ससून रुग्णालयातील पाच जणांना टोचण्यात आली आहे तर पुढील काही दिवसांत रुग्णालयात दीडशे स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात येणार आहे अशी माहिती ससून रुग्णालयाचे प्रशासन अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल दिली जम्बो रुग्णालय पुण्यात गेल्या आठवड्यातच नव्यानं सुरु झालेल्या जम्बो कोरोना उपचार केंद्रात प्रेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची टीका सातत्यानं सुरु झाल्यानंतर आता प्रशासकीय पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून या केंद्रात तातडीनं प्रेशा वैद्यकीय स्विधा आणि आवश्यक तो वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्ण्याचे विभागीय आय्क्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट पूणे शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर गेल्याच आठवड्यात सुरु झालेल्या जम्बो उपचार केंद्रातील रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे त्या तुलनेत या केंद्रातील वैद्यकीय स्विधा आणि कर्मचारी वर्ग मात्र पुरेसा नसल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत

त्यामुळंच शहरातील वैद्यकीय कृती दलाच्या सदस्यांनी देखील या केंद्रातील तज्ञ डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी वाढवण्याची सूचना केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहन विनायक सोमणी अंत्यविधी प्णे शहरात कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी लागणारा वेळ आणि मृतदेह एका स्मशानभूमीतून दूस या स्मशानभूमीत हलविण्याच्या तसच अंत्यविधीसाठी पैसे मागण्याच्या घटनांमुळे स्मशानभूमींची संख्या वाढविण्यात आली असून रुग्णालयांनुसार स्मशानभूमींची व्यवस्था करण्यात आली आहे

यापूर्वी कैलास आणि येरवडा स्मशानभूमीतच कोरोनाबाधित मृतांचे अंत्यसंस्कार केले जात होते यापुढे औंध पाषाण कात्रज धनकवडी मुंढवा कोरेगाव पार्क बिबवेवाडी स्मशानभूमीमध्येही अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

इंट्रो प्रणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहत्कीचा कणा असलेले प्रणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलची बस सेवा पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कालपासून सुरू झाली महापौर मुरलीधर मोहोळ महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी बस गाड्यांची पाहणी करून स्रक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला

यासाठी पीएमपीने नियमावली तयार केली आहे एका सीटवर एकाच प्रवाशाला बसता येणार आहे बसमध्ये मास्क लावणे बंधनकारक आहे

सुमारे पाच महिने एकाच जागेवर उभ्या असलेल्या गाड्यांची देखभाल द्रुस्ती करण्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे शारीरिक अंतराचे आणि निर्जंतुकीकरणाचे नियम पाळत सुरू झालेल्या सार्वजनिक वाहतुकीने नागरिकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पूणे शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पिंपरी चिंचवड महापालिकेला अचानक भेट देऊन तिथल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला महापालिकेच्या हद्दीत कोविड रुग्णांनी पन्नास हजारांचा आकडा पार केला आहे त्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही भेट दिल्याचं वृत्त आहे पत्रकार निधन पत्रकार पांड्रंग रायकर यांच्या मृत्यूची तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी या आणि इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्ण्यातले पत्रकार काल पासून आठ दिवस काळ्या फिती लावून काम करणार आहेत त्यानंतरही राज्य सरकारकडून योग्य कार्यवाही झाली नाही तर पत्रकार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा प्णे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कूलकर्णी यांनी दिला आहे

एसटी बस ध्रळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी टाळेबंदीच्या काळात परिवहन बससेवेसह सर्वच दळणवळण बंद ठेवण्यात आलं होतं

दंडात्मक कारवाई कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन न केल्यानं बृहन्म्बई महानगरपालिकेद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे